वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर ठेवा उच्च न्यायालयानं सीबीआय चौकशीचा आदेश दिल्यानंतर गृहमंत्री अनील देशमुख यांचा राजीनामा

विदर्भातली उष्णतेची लाट आजही कायम राहण्याची शक्यता देशातील कालच्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली ब्रह्मपूरीत देशमुख राजीनामा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांच्या आधारे गृहमंत्री अनिल देशमुख यांची सी बी आय द्वारे चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानंतर अखेर काल देशमुख यांनी नैतिकदृष्ट्या आपण पदावर राहणं योग्य नसल्याचं सांगत राजीनामा दिला परमबीर सिंह यांनी केलेले आरोप अतिशय गंभीर असल्याचं मत न्यायालयानं नोंदवलं आहे मात्र राज्य शासनानं आधीच उच्चस्तरीय समितीकडून चौकशीचे आदेश दिले असल्यानं सीबीआयला तात्काळ प्राथमिक माहिती अहवाल सादर करण्याची आवश्यकता नाही असंही उच्च न्यायालयानं म्हटलं आहे प्राथमिक चौकशी पंधरा दिवसात पूर्ण झाल्यानंतर सीबीआय पुढील कारवाई संबंधीचा निर्णय घेऊ शकेल असं मुख्य न्यायाधीश दिपंकार दत्ता यांच्या पीठानं स्पष्ट केलं या संदर्भात वकील जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेच्या आधारे न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीत देशमुख यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली पवार यांनी त्याला सहमती दर्शविल्यानंतर देशमुख यांनी राजीनामा दिला दरम्यान देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी सरकार चालवण्याची नैतिकता गमावली असल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नवी दिल्ली इथ पत्रकारांशी बोलताना केली आहे राज्यात इतक्या भयावह घटना झाल्या कधी नव्हे अशा प्रकारचे आरोप झाले पण मुख्यमंत्र्यांनी अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया का दिली नाही असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे दरम्यान मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी केलेल्या शिफारसीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मंजूर केला आहे देशमुखांकडील गृह विभागाचा कार्यभार कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यासही त्यांनी मंजूरी दिली आहे वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आला आहे

पंतप्रधान मख्यमंत्री बैठक देशात वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत विविध राज्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा आढावाही यावेळी पंतप्रधान घेणार आहेत

कोणताही ताण न घेता परीक्षांची तयारी करण्याबाबत मोदी आपल्या कल्पना आणि सुचना या कार्यक्रमातून मांडणार आहेत यावेळी परीक्षा योद्वे शिक्षक आणि पालकांकडून येणाऱ्या विविध प्रशांवर होणारी चर्चा संस्मरणीय राहील असं मोदी यांनी ट्वीटरद्वारे म्हटलं आहे या कार्यक्रमानिमित्त एका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून यातील विजेत्यांना मोदी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे छत्तीसगड अमित शहा माओवाद्यांनी शनिवारी केलेल्या हल्ल्यानंतरच्या छत्तीसगडमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल या राज्याचा एक दिवसाचा दौरा केला त्यांनी बिजापूर जिल्ह्यातल्या बसगुडा इथल्या सी आर पी एफ च्या तळाला भेट दिली तत्पूर्वी गृहमंत्र्यांनी जगदलपूर इथल्या बस्तर विभागीय मुख्यालयाच्या पोलीस वसाहतीला भेट देऊन हल्ल्यात वीरमरण आलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना आदरांजली अर्पण केली जगदलपुर इथं शहा यांनी मुख्यमंत्री बघेल यांच्यासह एक उच्चस्तरीय बैठकदेखील घेतली माओवाद्यांचा पुरेसा बिमोड होईपर्यंत त्यांच्याविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे असं शहा यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं सुरक्षा दलांचं मनोधैर्य अबाधित असल्याचंही त्यांनी नमूद केलं

गडकरी आत्मनिर्भर भारत या संकल्पनेत पर्यटन क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र असून यामधून सध्या सर्वाधिक रोजगार निर्मिती होत असून या क्षेत्राचा अधिक विकास झाल्यास आणि चालना दिल्यास अर्थव्यवस्थाही मजबूत होईल असं प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे

आगामी काळात जगातील उच्च तंत्रज्ञानाच्या वापराने पर्यटन स्थळ जोडून त्यांचा विकास करता येईल असा विश्वासही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला

याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे संचालक संजय कदम यांना सन्मान करण्यात आला

ठाकरे मराठी रंगभूमीची वाटचाल समाज घडवणारी तसंच समाजाबरोबर चालणारी असून मराठी रंगमंच कलादालनातून प्रेक्षकांना रंगभूमीची वाटचाल अनुभवता येईल असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे मुंबईतल्या गिरगांव चौपाटी इथल्या बिर्ला क्रीडा केंद्राच्या पुनरचना प्रकल्पातर्गत मराठी रंगमच कलादालनाच्या उभारणीचा आराखडा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत काल निश्वित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते कलादालन स्वयंपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम राहण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात यावं असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले

यात विविध वनौषधी आयुर्वेदिक वृक्षसंपदा यांची रेलचेल आहे याची नोंद ठेवण्यासाठी अत्याधूनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे ऐक्या याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

शास्त्रीय अभ्यासावर आधारित या माहितीचे एक स्वतंत्र फोटो ब्क तयार करण्यात आले आहे वैविध्यपूर्ण माहितींचा खजिनाच असलेले हे पुस्तक लवकरच पूर्णत्वास येणार असल्याचं पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ विनायक धुळप यांनी म्हटलं आहे गुगल मॅपवर या वृक्षराजी नोंदवल्या गेल्या असून प्रत्येक वनस्पतीचा औषधी उपयोग जंगली वनस्पतींचे सूचीकरण त्यांची पर्यावरणातील भूमिका यांचा शास्त्रीय अभ्यास पूर्ण करण्यात आला आहे ग्रीन ऑडिटच्या माध्यमातून विद्यापीठाने पर्यावरणास चालना दिली असून हा उपक्रम निश्वितच प्रेरणादायी तसच वनस्पतींचे वैविध्य उलगडणारादेखील आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्रशांत जाधव पुणे निलम गोन्हे असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने असंघटित कामगारांची नोंदणी करण्यास प्राधान्य द्यावे आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी प्रक्रिया जलदगतीने सुरु करण्यासंदर्भात कामगार विभागामार्फत संकेतस्थळ तातडीने कार्यान्वित करावं अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ

असंघटित कामगारांच्या प्रश्नासंदर्भात गो हे यांच्या अध्यक्षतेखाली द्रदूश्य प्रणालीद्वारे बैठक झाली त्यावेळी त्या बोलत होत्या

आंदोलन सिंधूर्द्ग जिल्ह्यातील कांदळवन तोडणाऱ्या व्यक्तींवर आणि खाडी पात्रात अतिक्रमण करत बंधारा केल्याप्रकरणी तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने रेवंडी ग्रामस्थांनी काल खाडीपात्रात उतरून आंदोलन केलं याबाबत महसूल आणि वन विभागाकडून कारवाई सुरू असल्याबाबत लेखी पत्र ग्रामस्थांना दिल्यानंतर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन स्थगित करण्याची सूचना केली तहसील अजय पाटणे यांनी केल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केलं मात्र आठ दिवसात अतिक्रमण न हटविल्यास तसेच कांदळवन व बंधारा तोडल्या प्रकरणी संबधितांवर गुन्हे दाखल न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे

दुष्काळी स्थिती तसंच कोरोनामुळे उद्दिष्ट पूर्ण न झाल्याचे संबधित विभागाकडून सांगण्यात आलं आहे

निधन चिश्ती उर्दू भाषा आणि कुराणाचे गाढे अभ्यासक अनिस अहमद चिश्ती यांचं काल पुण्यात हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल

काल संध्याकाळी चारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला मात्र रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने वेळेवर उपचार होऊ शकले नाहीत

काल देशातलं सर्वाधिक साडे त्रेचाळिस अंश सेल्सीअस तापमान ब्रह्मपुरी इथं नोंदवलं गेलं खानदेश मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत आहेत पश्चिम महाराष्ट्रात हवेतली आर्रता वाढल्यानं कालपासून उकाडा वाढला आहे आज आणि उद्या संपूर्ण राज्यात हवामान कोरडंच राहणार असलं तरी शुक्रवारी विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्यानं तिथल्या कमाल तापमानात त्यानंतर काहीशी घट अपेक्षित आहे